काल विधान परिषदेत हे विधेयक सर्वसंमतीनं मंजूर झालं या नियमाचं उल्लंघन करणाऱ्या शाळांवर एक लाख रुपये दंड ठोठावण्याची तरतूद या विधेयकात आहे यासंदर्भात विधान परिषदेत झालेल्या चर्चेत मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी शासन सर्वतोपरी प्रयत्न करेल असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितलं आज मराठी भाषा दिनी हे विधेयक विधानसभेत मंजूरीसाठी मांडण्यात येणार असल्याची माहिती शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी काल विधानसभेत दिली राज्यातल्या सर्व मंडळांच्या शाळांमध्ये मराठी भाषा विषय सक्तीचा करण्याबाबत सदस्य मंगेश कुडाळकर यांनी प्रश्नोत्तराच्या तासात प्रश्न विचारला त्याला उत्तर देताना गायकवाड बोलत होत्या प्राथमिक आणि माध्यमिक अशा वर्गवारीत टप्प्याटप्प्यानं मराठी भाषा सक्तीची अंमलबजावणी करण्यात येणार असल्याचंही गायकवाड यांनी सांगितलं

आधीच्या सरकारनं हे मंडळ स्थापन केलं होतं शिवसेनेचे विलास पोतनीस यांनी लक्षवेधी सूचना मांडत हे शिक्षण मंडळ तत्काळ रद्द करण्याची मागणी केली होती विरोधकांनी या मागणीला विरोध करत हे मंडळ रद्द न करता त्यात काही त्रुटी असल्यास त्या द्र करून आढावा घेण्याची मागणी केली होती शिक्षण मंत्र्यानी आढावा घेण्यासाठी अनुकूल भूमिका घेतली मात्र तालिका सभापती दत्तात्रय सावंत यांनी यासंदर्भात निर्णय घेण्याचे निर्देश दिल्यानंतर शिक्षण मंत्र्यांनी हे आंतराष्ट्रीय मंडळ बंद करण्याचा निर्णय जाहीर केला

ग्रहमंत्री अनिल देशमुख यांनी काल विधिमंडळाच्या दोन्ही सभाग्रहांत ही माहिती दिली या कायद्याअंतर्गत लैंगिक अत्याचार सामुहिक लैंगिक अत्याचार तसंच अल्पवयीन बालकांवरच्या लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यासाठी फाशीच्या शिक्षेची तरतूद करण्यात येणार असल्याचं देशमुख यांनी सांगितलं या कायद्याचा अभ्यास आणि त्या अनुषंगानं राज्यात अंमलबजावणीसाठी पाच पोलिस अधिकाऱ्यांची समिती नेमण्यात आली आहे ही समिती आपला अहवाल येत्या शनिवारपर्यंत सादर करणार असल्याची माहिती गृहमंत्र्यांनी दिली

यावर काल सदनात वादळी चर्चा झाली हा गौरव प्रस्ताव मंजूर करावा अशी मागणी भाजपतर्फे करण्यात आली होती काँग्रेस पक्षाच्या शिदोरी या मासिकावर बंदी घालावी अशी मागणी यावेळी विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी केली सरोगसी विधेयकाशी संबंधित राज्यसभेच्या प्रवर समितीच्या शिफारसी केंद्रीय मंत्रिमंडळानं स्वीकारल्या आहेत केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी काल केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर पत्रकारांना ही माहिती दिली पूर्वीच्या विधेयकानुसार फक्त जवळच्या नातेवाईक स्त्री लाच सरोगेट आई होता येत होतं मात्र समितीनं केलेल्या शिफारसीनुसार जी स्त्री सरोगेट आई होऊ इच्छीते त्या प्रत्येकीला तशी परवानगी देता येणार आहे सरोगसी तंत्राद्वारे अपत्यप्राप्तीसाठी विवाहानंतर पाच वर्षांपर्यंत गर्भधारणा न होण्याचा निर्णयही शिथील करण्यात आला आहे

नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी काल विधानपरिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात ही माहिती दिली

याशिवाय इतर कामांसाठी सुमारे दीडशे कोटी रुपये निधी देण्यात आला आहे अशी माहितीही त्यांनी दिली आमदार सतीश चव्हाण यांनी याबाबत प्रश्न उपस्थित केला होता

नांदेडच्या जलसंपदा विभागानंही त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त सिंचनदिन साजरा केला यावेळी शंकरराव चव्हाण यांचे सिंचन क्षेत्रातील योगदान भविष्यातील सिंचन विषयक आव्हान सिंचन लाभार्थी शेतकऱ्यांनी मनोगत व्यक्त केली अर्धापूर इथल्या शंकरराव चव्हाण महाविद्यालयात अभिवादन सभा घेण्यात आली नांदेड शहरात सुरू असलेल्या संगीत शंकर दरबारच्या कालच्या सत्राचं उदघाटन पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या हस्ते झालं या महोत्सवात काल डॉक्टर जयंती कुमारेषन यांचं वीणा वादन आणि कपिल जाधव आणि त्यांच्या संचानं सुंद्री वादनाचा कार्यक्रम सादर केला यासमारंभात संगीत क्षेत्रात कार्यरत परभणी इथल्या नलिनी देशपांडे यांना जीवनगौरव प्रस्कार देऊन गौरवण्यात आलं

या निमित्तानं औरंगाबाद इथं शासकीय विभागीय ग्रंथालय परिसरात ग्रंथ प्रदर्शन आणि व्याख्यानाचं आयोजन करण्यात आलं आहे

आज साजऱ्या होत असलेल्या मराठी भाषा दिनाच्या अन्षंगानं राज्य शासनाकडून देण्यात येणाऱ्या विंदा करंदीकर जीवन गौरव पुरस्कार श्री

भागवत पुरस्कार डॉ अशोक केळकर मराठी भाषा अभ्यासक पुरस्कार आणि मंगेश पाडगांवकर भाषा संवर्धक पुरस्कारांचं आज वितरण केलं जाणार आहे

आजच्या मराठी भाषा दिनाच्या अन्षंगानं काल औरंगाबाद इथं डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या मराठी भाषा विभागात घेण्यात आलेल्या कविसंमेलनात अध्यक्षीय मनोगत व्यक्त करत होत्या या कविसंमेलनात डॉ शेख इक्बाल मिन्ने बालाजी सुतार विनायक येवले गणेश घुले बालाजी फड आदी कवींनी आपल्या कविता सादर केल्या

आपल्या राजकीय कारकिर्दीत त्यांनी औरंगाबाद विधानसभेची निवडणूक लढवली होती औरंगाबादमधल्या खोकडप्रा भागातल्या शिवाजी हायस्कूलच्या शालेय समितीचे ते अध्यक्ष होते

तक्रारदार जालना जिल्ह्याच्या जाफराबाद तालुक्यातल्या सातेफळ इथला रहिवासी आहे

संध्या रंगारी यांचे पाच कविता संग्रह एक ललित गद्य लोकसाहित्याचं संपादन आणि हिंदी भाषेतला अनुवादीत कविता संग्रह प्रकाशित आहे येत्या आठ मार्चला जागतिक महिला दिनी नांदेड इथं हे साहित्य संमेलन होणार आहे

भरारी पथकाने हा प्रकार उघडकीस आणला

ते काल पत्रकार परिषदेत बोलत होते

मात्र मंगल कार्यालय उद्योग बँका यांच्याकडची थकबाकी वसूल करण्यासाठी कडक कारवाई करणार असल्याचंही जी श्रीकांत यांनी सांगितलं

प्रसिद्ध कवी इंद्रजित भालेराव या संमेलनाचं अध्यक्षपद भुषवणार आहेत या बालकुमार साहित्य संमेलनात आनंददायी कृतीसत्र असणार आहेत अशी माहिती ज्ञान प्रबोधिनीचे प्रतिनिधी अभिजीत जोंधळे यांनी दिली